चौघांनाही आज सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार होती मात्र दोषी पवनकुमार गुप्ताची दया याचिका प्रलंबित असल्यानं फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकणार नाही असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेदर राणा यांनी सांगितलं पवनकुमारंन आज राष्ट्रपतींकडे दया याचिका केल्यानं फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्याच्या याचिकेवर न्यायालयानं हे आदेश दिले महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वित्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर फेसबुक युट्यूब आणि उस्टाग्राम असे सर्व सोशल मीडिया मंच सोडण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं काल एका ट्विटमध्ये मोदी यांनी समाजमाध्यमांपासून दूर जाणार असल्याची देशाला माहिती दिली मात्र यानंतर काही मिनिटांतच मोदी यांना असं न करण्याची विनंती करणारे संदेश ट्विटरवर आले आणि हाच मुद्दा सर्वाधिक चर्चिला गेला

प्रधानमंत्री मोदी हे समाजमाध्यमांमधले जगातले सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत

ट्विटरवर मोदी हेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय आहेत

दिल्ली हिंसाचाराच्या पार्क्षभूमीवर काल लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची विनंती केल्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं वारंवार कामकाज स्थगित झाल्यानंतर साडेचार वाजता पून्हा सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं दिवसभर सभागृहात झालेल्या गोंधळाबद्दल अध्यक्षांनी खेद व्यक्त केला सदनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची असून प्रत्येकानं तसा संकल्प करावा असं आवाहन बिर्ला यांनी केलं राज्यसभेचं कामकाजही दिल्ली हिसाचाराच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं दुपारी दोन वाजल्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झालं तेव्हा काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमुल काँग्रेस द्रमुक बसपा आम आदमी पार्टी डावे पक्ष आणि तिर खासदारांनी सभागृहाच्या हौद्यात प्रवेश करुन सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली त्यावर सदस्यांनी गोंधळ घालण सुरुच ठेवल्यानं अखेर कामकाज स्थगित करावं लागलं ईशान्य दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारानंतर काल राष्ट्रीय राजधानीतली परिस्थिती शांततापूर्ण राहिली सलग सहाव्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नव्हतं दिल्ली पोलिस आयुक एस एन श्रीवास्तव यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं ते काल नवी दिल्ली क्रें बातमीदारांशी बोलत होते

काही व्यक्ती हवाला दलाल आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या असून घटनास्थळावरुन जप्त केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर बेहिशोबी रोकडीचा आकडा वाढू शकतो असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याची तसंच खाण आणि मद्य उद्योगातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रकमेचा वापर होत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर प्राप्तीकर विभागानं या धाडी टाकल्या महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालेल्या भागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं

या निर्णयामुळे शेतक यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल असं व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे जम्मू कश्मीरमध्ये श्रीनगरच्या एका विशेष न्यायालयानं कुपवाडाये जिल्हा दंडाधिकारी राजीव रंजन आणि त्रिरत हुसेन रफिकी यांना पक्षीच्या बदल्यात शस्त्र परवान्यांचं वाटप केल्याप्रकरणी दहा दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे सीबीआयनं काल या दोघांना काल अटक केली होती

चौकशीदरम्यान त्यांचा गुन्ह्यात हात असल्याचं निष्पन्न झालं

त्यापक्री एक दिल्लीतला असून तो विलीहून आला होता तर दुसरा तेलंगणातला असून तो दुबईहून आला आहे दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते वक्तकीय देखरेखीखाली आहेत ज्ञाण जपान दक्षिण कोरिया सिंगापूरसारख्या देशांचा प्रवास टाळावा असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी जनतेला दिला आहे लोकांनी घाबरुन जाऊ नये तसंच कोणासही ताप घशात खवखव आणि बसनाचा त्रास ऱ्यादी लक्षणं दिसली तर जवळच्या वस्तकीय सुविधा केंद्रात त्याची माहिती द्यावी असं ते म्हणाले

जिणमधल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात असल्यावंही द्र्तावासानं ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणूवा प्राद्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून तिली आणि जिणमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग केली जाईल अशी माहिती नागरी उड्डाण नियामक संस्थेच्या महासंचालकांनी दिली आहे चीन हाँगकाँग जपान दक्षिण कोरिया थायलंड सिंगापूर नेपाळ डोनेशिया व्हिएतनाम आणि मलेशिया या दहा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी याआधीपासूनच सुरु आहे कोरोना विषाणुमुळे जगभरात उद्रवलेल्या समस्येच्या पार्कभूमीवर मलेशियात एप्रिल महिन्यात होणारी प्रतिछेची अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा पुढे ढकलली आहे

ा झाएलमधे काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला आहे

शेजारधर्म प्रथम या भारताच्या धोरणात बांगलादेश सर्वोच्च स्थान राखून असल्याचं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं ते काल ढाका क्वि एका परिसंवादात बोलत होते